ते आज जळगावात जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते

महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेरेची पाहणी करुन वस्तुस्थितीची सातबारावर नोंद घ्यावी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणावर गावं समाविष्ट असतील तर त्या योजना सौर उर्जेवर करायला प्राधान्य द्यावं अशा सूचनाही फडनवीस यांनी दिल्या ग्रामीण भागासाठीची प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात जळगाव जिल्ह्याची चांगली प्रगती आहे असं ते म्हणाले

राष्ट्रीय शाधत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वनशेती उपअभियान राबवलं जात आहे

वातावरणातला बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीच्या झालेल्या शेती व्यवसायाला या अभियानामुळे जोड देता येईल वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचं संवर्धन होऊन शेतकऱ्यालाही वातावरणातल्या बदलाला तोंड देता येईल अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे

मतदार नोंदणी करण्यासाठी देशात प्रथमच हा उपक्रम राबवला जात आहे याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली आहे शासनाच्या विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही यावेळी उभारले जाणार आहेत मुंबईत दादर इथल्या इंदू मिल परिसरात उभारला जाणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या पूर्वतयारीची पाहणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज केली इंदूमिलमधल्या जमीन सपाटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे तसंच स्मारकाचं बांधकाम करताना समुद्राचं पाणी इंदू मिलमध्ये येऊ नये यासाठी भिंती बांधली जाणार आहे या सर्व कामाची पाहणी आठवले यांनी यावेळी केली भारतीय हवाई दलाचा शहाऐशीवा स्थापना दिन आज साजरा होत आहे त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व शूर जवानांना सलाम अशा शब्दात एका ट्विटसंदेशातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सुरक्षित वाहतुकीचे नियम डावलून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ राजेंद्र माने यांनी घेतला आहे याशिवाय सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती स्थापन कराव्यात यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबर संयुक्त मोहिम राबवण्याचा निर्णयही घेतला आहे औसा तालुक्यात एका शालेय विद्यार्थिनीवर बसचालक आणि मदतनिसानं अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीला आली त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे राफेल खरेदी करारासंदर्भातल्या एका जनहित याचिकेवर येत्या दहा तारखेला सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला या कराराचे तपशील जाहीर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत तसंच काँप्रेस आणि भाजप सरकारांनी या विमान खरेदी संदर्भात केलेल्या करारांमधल्या किमतीचा तुलनात्मक अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा अशा मागण्या या याचिकेत केल्या आहेत सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती एस

कौल आणि के

जोसेफ यांच्या पीठापुढं या याचिकेची सुनावणी होणार आहे संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी वाय

पवार यांची नियुक्ती केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली मुख्यमंत्र्यांनी काल ट्विटरवरून ही माहिती दिली आयोगाचे भैय्या साहेब भांगे यांनी नियुक्ती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पोलीस दलात आपला दबदबा निर्माण करणारे वाय सी पवार सेवानिवृत्तीनंतर भाजपात दाखल झाले होते गेल्या काही वर्षांपासून ते पक्षासाठी काम करत आहेत पवार यांच्याकडे महाराष्ट्र चर्मकार परिषदेचंही अध्यक्षपद आहे पतगांच्या मांज्यानं गळा चिरला गेल्यामुळे पूण्यातल्या भोसरी इथल्या एका महिला डॉक्टरचा काल मृत्यू झाला डॉक्टर कुपाली निकम आपल्या दुचाकीवरून नाशिक फाटा उड्डाणपुलावरून जात असताना मांज्यामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली